चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून या मज्रांची गाव निहाय यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक न्कसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्यास प्रा गायकवाड यांनी यावेळी सांगितले यावेळी श्रीमती गायकवाड म्हणाल्या कीविद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल यासाठी टी व्ही रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेले ई मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावे